तोपर्यंत कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम अवश्य पाळा

बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कितीतरी जास्त असल्याचं चित्र आशादायक आहे

चंद्रपर कोरोना कोरोना प्रादुर्भावाबरोबरच म्युकरमायकॉसिसचे रुग्ण सापडण्यास काही ठिकाणी सुरवात झाली आहे

ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते मात्र कोरोनामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर त्याची लागण होण्याची शक्यता अधिक असल्यानं कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी एकदा आरोग्य तपासणी न चुकता करून घ्यावी असं आवाहन चंद्रपूरचे केंद्रीय अधिकारी दंतशल्यचिकित्सक डॉक्टर आकाश कासटवार यांनी केले आहे

या बालकांना संपूर्ण संरक्षण संगोपन कायदेशीर हक्क आणि पुनर्वसन सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय कृती दलाची आहे त्यामुळे त्यांनी संवेदनशीलतेनं काम करावं असे निर्देश या संबंधीच्या आढावा बैठकीत देण्यात आले केंद्रावर नोंदणी प्रणे जिल्ह्याच्या दुर्गम भागात इंटरनेट कनेक्शनची असणारी अडचण लक्षात घेऊन ग्रामीण भागातल्या नागरिकांना आता थेट लसीकरण केंद्रावर जाऊनच तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं नोंदणी करता येणार आहे आणि या नोंदणीनंतर लगेचच लस देखील दिली जाणार आहे भोर वेल्हे मुळशी आंबेगाव खेड जुन्नर या तालुक्यातल्या नागरिकांना यामुळे लस सहज उपलब्ध होऊ शकणार आहे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर सचिन एडके यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे या प्रक्रियेसाठी लागणार कालावधी लक्षात घेऊन कोणत्याही आरोग्य केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी नागरिकांना टोकन देऊन वेळेनुसार बोलावण्याचीही सूचना करण्यात आली आहे लस घेण्यासाठी चाचण्या परभणी जिल्ह्यात महानगरपालिकेच्या नऊ लसीकरण केंद्रावर प्रशासनानं नागरिकांना आरटीपीसीआर चाचण्या अनिवार्य केल्यामुळं काही काळ गोंधळ उडाला

अखेर लसीकरण मोहिमेवर ह्याचे विपरीत पडसाद उमटतील अशी शक्यता व्यक्त झाल्यानंतर मनपा प्रसासनाद्वारे याबद्दलचा निर्णय मागे घेतला सक्तीऐवजी ऐच्छिक चाचण्या करण्याची सूचना मात्र केली जात आहे पत्रकारांसाठी मागणी राज्यातल्या प्रसिद्धी आणि दूकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार छायाचित्रकार यांना तात्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याची मागणी खासदार सूनील मेंढे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे

राज्यात हा निर्णय अद्यापही प्रलंबित असून कोरोना संसर्ग झालेल्या पत्रकारांची संख्या मोठी असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे

लसीकरण दापोली पॅटर्न राज्यात अनेक ठिकाणी लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी झाल्यामुळे गोंधळ उडाल्याच्या बातम्या येत असताना रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथलं लसीकरण शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडत आहे लसीकरणाची अशी सोय दापोली पॅटर्न म्हणून प्रसिद्ध होत आहे

दापोलीचं उपजिल्हा रुग्णालय आणि हेल्प ग्रूप या स्वयंसेवी संस्थेनं लस घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांचे फोन नंबर घेऊन आधीच यादी तयार केली त्यांना फोन करून केंद्रावर बोलावण्यात आलं आल्यानंतर टोकन देऊन एका सभागृहात बसवण्यात आलं त्यामुळे ज्यांना लस द्यायची होती तेवढेच लोक केंद्रावर आले नेमकी वेळ त्यांना कळल्यामूळे विलंब टळला आणि गर्दीही झाली नाही यापुढच्या लसीकरणासाठीही हीच पद्धत वापरण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंद्राणी जाखड यांनी या उपक्रमाची दखल घेतली आहे ऑनलाइन तसंच ऑफलाइन लसीकरणाच्या नोंदणीसाठी दापोली पॅटर्नचा उपयोग कसा करता येऊ शकेल या दृष्टीनं त्यांनी चाचपणी सूरू केली आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी

याबाबतच्या आढावा बैठकीत काल हे निर्देश देण्यात आले

या परीक्षांबाबत फेरनिर्णय घेतला जाणार आहे

ऑक्सीजन बुलडाणा शहरात जिल्हा कोविड रुग्णालयात काल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला

देऊळगावराजा खामगाव मलकापूर आणि इतरही ठिकाणी ऑक्सीजन प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार असून बुलडाणा जिल्हा देखील ऑक्सीजनच्या बाबतीत स्वंयपूर्ण करणार असल्याचा विश्वास संपर्क मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला जालना रूग्णालय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल जालन्यात द्र दृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली

कंटेनर जेएनपीटी बंदरात उतरवण्यात आल्याची माहिती जेएनपीटी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली

त्यामुळे यंदाचा सागरी पर्यटन हंगाम जवळजवळ संपल्यातच जमा आहे

मालवाहतक राज्यात लागू असलेल्या निर्बंधांच्या अनुषंगानं राज्याबाहेरून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमध्रन चालक आणि मदतनीस अश्या दोन किंवा तीन जणांनाच राज्यात येण्याची परवानगी असेल त्यांच्या शरीराचे तापमान आणि इतर लक्षणे तसेच आरोग्य सेतू मध्ये त्यांच्या स्थितीची शहानिशा केल्यावरच त्यांना राज्यात प्रवेश मिळेल असे कळवण्यात आले आहे

नाशिक संख्या नाशिक जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या कमी होत असून काल सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोनाबधितांची संख्या दोन हजारांच्या खाली आहे